ही मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नवी दिल्ली इथं काल दष्काळासह राज्यातल्या विविध विषयांवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव नुपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा झाली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली राज्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच आवश्यक पावलं उचलण्यात येतील असं मिश्रा यांनी सांगितलं

राज्यात दष्काळी स्थिती असल्यामुळे मदत देण्यासाठी केंद्राच्या पथकानं सहमती दर्शवली असून पाहणी अहवाल लवकरात लवकर सादर करणार असल्याचं पथकाच्या सहसचिवांनी सांगितलं

अहमदनगर जिल्ह्याच्या राहरी इथल्या महात्मा फुले कृषी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते राज्यपाल सी विद्यासागर राव यावेळी उपस्थित होते केंद्र शासनाच्या धोरणांमुळे देशातल्या काही शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर जैव इंधनावर वाहनं चालवली जात असून भविष्यात जैव इंधनाच्या निर्मितीसाठी मोठी संधी असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले दरम्यान या कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली त्यामुळे व्यासपीठावर गोंधळ उडाला आपली प्रकृती स्थिर असल्याचं गडकरींनी वार्ताहरांना सांगितलं शिर्डीत नियोजित साईदर्शनानंतर गडकरी नागपूरला रवाना झाले

नवी दिल्ली इथं काल अखिल भारतीय आयर्विज्ञान संस्था एम्सच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते मोठ्या शहरांप्रमाणे खेड्यामंध्येही आध्रनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले

या दोन्ही राज्यांसह छत्तीसगड मध्यप्रदेश आणि मिझोराम अशा एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडण्कांची मतमोजणी येत्या मंगळवारी होणार आहे धुळे महापालिका निवडणुकीचा प्रचार काल संपला अखेरच्या दिवशी बहतांश उमेदवारांसह राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करण्यावर भर दिला अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा काल समारोप झाला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रचार सभा झाली महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे

भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल एका तक्रारीची दखल घेत नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागानं भिडे यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते पुलोत्सव सन्मान प्रदान करण्यात आला पुलकित रेषा या व्यंगचित्र प्रदर्शनाचं व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते उद्घाटन झालं रत्नागिरीच्या आर्ट सर्कलनं आयोजित केलेला हा पुलोत्सव तीन दिवस चालणार आहे

या महिलांसाठी आर्थिक मदत वाढवणं आणि घरकुल योजनांमध्ये त्यांना प्राधान्य देण्यासारख्या अनेक शिफारसींचा यात समावेश आहे स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी क्टंबातल्या महिलांची सुरक्षितता या विषयावर काल मुंबईत राज्य महिला आयोगानं चर्चासत्र घेतलं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित शिफारसी सादर केल्याची माहिती त्यांनी दिली

या योजनेच्या लाभामुळे महिलांना स्वयंपाक करताना वेळ वाचत असून धुराचा त्रास होत नाही असं जिल्ह्यातल्या क्डाळ इथल्या लाभार्थी श्वेता क्डाळकर यांनी सांगितलं त्या म्हणाल्या गेली अनेक वर्ष आम्ही चूलीवर जेवण करीत होतो

या योजनेतून आम्ही गॅसची शेगडी घेतली आहे आता आम्ही त्यावर सर्व जेवन करतो

धन्यवाद उज्वला योजना

विद्युत रोहीत्र बसवलं जात नसल्याच्या कारणावरून हे आंदोलन करण्यात आलं

पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आपल्या मागणीचं निवेदन त्यांनी तहसीलदारांना सादर केलं

सूनील गायकवाड यांनी संबंधितांना दिल्या जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते